डिझेल पेट्रोल वरील बस गाड्या आणि इतर वाहन सी एन जी

नागपूर शहर जल वायू प्रद्षणम्क्त हरीत शहर होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

च्या महाअंतिम फेरीचं नागप्रात आयोजन

क्षेत्रात स्थिरता येणे आवश्यक असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

एन जी दवारे संचालित झाल्यानं नागप्र शहर जल वायू प्रद्षणापासून म्क्त असे हरीत शहर बनेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले नागपूर महानगरपालिकेच्या वातीनं सी एन जी

याप्रसंगी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकळे महापौर नंदा जिचकार म न

आय्क्त अभिजित बांगर प्राम्ख्याने उपस्थित होते नागपूर म न

च्या बाजारपेठातून निर्माण होणारी बायोवेस्ट तसंच शेतातील त् हाटी तणस उसाची मळी या पासून बायो सी एन जी ची निर्मिती होते अशा प्रकारचे प्रकल्प भंडारा गडचिरोली चंद्रप्र सारख्या तांद्रळ उत्पादक जिल्हयात निर्माण व्हावे आणि तरूण उद्योजकांनीही सी एन जी उत्पादनासाठी प्ढाकार घ्यावा अशी आशा गडकरींनी यावेळी व्यक्त केली

शेतातील तणस आणि शहरातील म्य्निसीपल वेस्टचे सी एन जी मध्ये रूपांतर करण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीया तर्फे प्रमाणित आणि पोलंडदवारे निर्मित सी एन जी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीनं उष्णतेमळे प्रभावित राज्यातील नागरिकांच्या स्रक्षतेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित राज्यांनी याची आतापासूनच अंमलबजावणी स्रु करावी असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संय्क्त सचिव डॉ

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसंच महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमानं नागप्र तसंच मध्य भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची लाट नियंत्रित करण्याबाबतच्या नियोजनासाठी लक्ष्मीनगर इथं दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते नागप्र शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एन डी एम ए मार्फत वातावरणातील बदल दिवसेंदिवस उष्णतेचा वाढता प्रकोप यावर विशेष तज्ज्ञांमार्फत हिट वेव्ह अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला नागप्र तसंच मध्य भारताला यंदा अधिक तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या वतीनं तीव्र उष्णतेचा तडाखा ज्या संबंधित राज्यांना बस् शकतो अशा राज्यांना उष्णतेच्या प्रकोपासून वाचविणे अधिक तीव्र उष्णतेच्या नवीन ठिकाणांचा शोध घेणे तसंच सामान्य नागरिकांना यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता यावेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं मोठ्याप्रमाणात लोकजागरुकता आणि कायद्याचे कठोर अमंलबजावणीमूळे समाजात घटत असलेले बाललिंग ग्णोत्तर आणि स्त्रीभुण हत्या रोखता येउ शकते असं प्रतिपादन भातकली पंचायत समिती सभापती करुणा कोलटेके यांनी केले भारत सरकारच्या फिल्ड आउटरिच ब्युरो अमरावती आणि एकात्मिक बाल विकास सेवा भातकूली यांच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत आष्टी इथं आयोजित मुलगी वाचवा मुलगी शिकवा आणि स्वच्छ भारत मिशन महाअभियानाच्या जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी प्रमूख पाहण म्हणून बोलत होत्या

अश्या जनजाग़ती कार्यक्रमामध्ये विशेषता प्रुषमंडळीनं जास्तीत जास्त सहभागी झाले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं अभियान यशस्वी होईल असं त्या म्हणाल्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोयी देण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे डिजीटल य्गात नागरिकांना मालमत्ता करही डिजीटल स्वरूपात भरणे सोयीचे व्हावे यासाठी मनपाने आता एच डी एफ सी बँकेच्या सहकार्यानं सर्व पेमेंट सेवा ऑनलाईन केल्या आहेत यासोबतच नागरिकांसाठी दहाही झोनमध्ये प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅन फिरणार आहे यामाध्यमातून नागरिक रोख किंवा डेबीट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मालमत्ता कराचा भरणा करु शकतात या लोकाभिम्ख सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केलं नागप्र महानगरपालिकेनं एच डी एफ सी बँकेच्या सहकार्यानं प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅन ची सेवा नागरिकांसाठी स्रु केली या सेवेचे उद्घाटन जिचकार यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात करण्यात आले मालमत्ता कर भरण्यासाठी केलेली ऑनलाईन पेंमेट सेवा आणि प्रापर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅनम्ळे नागरिकांना कर भरणे आता अधिक सोयीचे होईल मनपाच्या कार्यालयात जाऊन रांगेत लागण्यापेक्षा संगणक किंवा स्मार्ट फोनवरून नागरिक सोप्या पद्धतीने कर अदा करू शकतात याम्ळे कर संकलनात नक्कीच वाढ होईल असा विश्वास जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला

एच रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आज आणि उद्या आयोजन करण्यात आलं आहे आज महाअंतिम फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी व्हि एन आय टी चे संचालक डॉ

पडोळे एंजेल इन्वेस्टरचे संचालक शशिकांत चौधरी रायसोनी समूहाचे अध्यक्ष सूनील रायसोनी आणि जी

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ प्रीती बजाज प्राम्ख्याने उपस्थित होते डिजिटलायजेशनला चालना देण्यासाठी आणि संशोधन तसंच उद्यमशिलतेच्या माध्यमातून प्रशासन सूलभ आणि सोयीस्कर व्हावं यासाठी स्मार्ट इंडीया हॅकेथॉनचं आयोजन करण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे अखिल भारतीय स्तरावर आज उद्घाटन झालं असून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याशी रात्री संवाद साधणार आहेत हॅकेथानबद्दल रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ

रायसोनी कॉलेज हे एक सेंटर आहे

त्यासाठी येत्या तीन वर्षात कृषी क्षेत्रात शाश्वतता निर्माण करून विकासाचे ध्येय साधण्यासाठी कृत्रिम ब्द्वीमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार असल्याचं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं केलं

फडणवीस बोलत होते कृत्रिम ब्द्विमत्तेचा वापर हा व्यापक सामाजिक उपयोगासाठी करत आहोत कृत्रिम ब्द्धिमत्ता आणि इतर तंत्रज्ञानाच्या वापरानं शाश्वत विकास साधता येतो त्यामुळे राज्य सरकार नेहमीच अशा तंत्रज्ञानाचे स्वागत करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन तंत्रज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी नव्या तंत्रज्ञानाचा वापर हा समाजातील शेवटच्या माणसाचे जीवनमान बदलण्यासाठी करण्यात येत आहे त्यासाठीच राज्य सरकारनं मंबई विदयापीठ वाधवानी फाऊंडेशन यांच्या सहकार्यानं कृत्रिम ब्द्विमत्ता विद्यापीठ स्रू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती म्क्यामंत्र्यानी दिली चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रप्र अंतर्गत येणाऱ्या बफर वनपरिक्षेत्रातील मामला गेट नव्यानं स्रु करण्यात आला असून त्याचं उदघाटन डॉ सच्चिदानंद मूनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले

सच्चिदानंद म्नगंटीवार यांनी मार्गदर्शन करतांना पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून गावातील बेरोजगार य्वकांना रोजगार मिळेल तसंच चंद्रप्र ते मामला बससेवा स्रु झाल्यास आणखी पर्यटकात वाढ होईल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं कोअर वनक्षेत्राचा भार कमी करण्यासाठी मामला सिरकाडा पांगडी अशी तीन गेट स्रु करण्याचा निर्णय वनप्रशासनानं घेतला आहे यासोबतच आणखी काही गेट स्रू करण्याचे नियोजन वनप्रशासनानं केलं आहे

यामध्ये जिप्सी गाईड टिकीट काउंटर वॉचमन यांचा समावेश आहे

अशा प्रकारे पर्यटन क्षेत्रातून अधिकाधिक बेरोजगार य्वकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा या मागील उद्देश असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं खापरी ते कांग्रेस नगर मेट्रो ची ट्रायल झाल्यानंतर आता हिंगणा मार्गावर ट्रायल घेण्यात येणार आहे लोकमान्य नगर ते सुभाष नगर या मार्गावर लवकरच चाचणी घेऊन व्यावसायीक प्रवासी वाहतूक स्रू करण्यासाठी मेट्रोची यंत्रणा कार्य करत आहे उद्या सी एम आर

बहजन रिपब्लिकन सोशालिसट पार्टीच्या वतीनं उद्या तीन मार्च रोजी द्पारी बारा वाजता नागप्रच्या कस्त्रचंद पार्क इथं सत्ता परिवर्तन रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष स्रेश माने मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पक्षाचे विदर्भ राज्य अध्यक्ष दशरथ मडावी यांनी दिली आहे विदर्भाची नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या श्री व्यंकटेश नाट्य मंडळाचे तीन व्यावसायिक नाट्य प्रयोग आता प्ण्या म्ंबईत पहिल्यांदाच सादर होत आहेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान हैद्राबाद इथं खेळल्या जात असलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंक्न प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला